शीला दिक्षीत यांचं काल हृदयविकाराच्या झा ियानं निधन झालं होतं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेस कार्यकर्ते भर पावसातही मोठया संख्येनं उपस्थित होते संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी प्रियंका गांधी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही यावेळी उपस्थित होते परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं शीला दिक्षीत यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात ठेवलं होतं तिथे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग मुख्यमंत्री अशोक गहलोत कमलनाथ यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं

लोक जनशक्ति पार्शिवे खासदार रामचंद्र पासवान यांचं आज दुपारी नवी दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात निधन झालं पासवान यांचे पुतणे खासदार चिराग पासवान यांनी विजवर ही माहिती दिली आहे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे बंधु दिवंगत रामचंद्र पासवान हे बिहारमधल्या समस्तीपुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते दिल्ली भाजपाचे माजी अध्यक्ष मांगे राम गर्ग यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे मांगे राम यांचा दिल्लीशी अतिशय जवळचा संबध होता तसंच त्यांनी दिल्लीतल्या जनतेची निःस्वार्थपणे केलेली सेवा त्यांच्या कार्याच्या रुपाने दिसून येत आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत राजधानी दिल्लीत भाजपाला मजबूत करण्यात मांगे राम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या कार्यामुळे दिल्लीची जनता त्यांना कायम स्मरणात ठेवेल असं प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हामे आहे भाजपा कार्याध्यक्ष जे पी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे नवी राजकीय संस्कृती विकसित झाली असून त्यांच्या मार्गावर वा च्चाल करण्याचं आवाहन भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाच्या वार्जिचं लोणी पळवण्याचं काम केलं तर भाजपा खऱ्या अर्थानं देशाची सेवा करत आहे असं ते म्हणाले काँग्रेसमुक्त भारत म्हणजेच देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचं भाजपाचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं भाजपा सरकारनं सुरू केलेल्या उजाला योजना सौभाग्य योजना आणि तिर अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेची सेवा करत राहणं म्हणजेच भाजपायुक्त भारत असा अर्थ आहे असं नड्डा यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते

परदेशात स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या वैद्यकीय व्यावसायिकांनी भारतातली खेडी दत्तक घेऊन तिथं प्राथमिक आरोग्यसेवा विकसित करायचं आवाहन उपराष्ट्रपती एम

ते आज हैदराबाद श्वें भारतीय वंशाच्या अमेरिकी वैद्यक संस्थेनं आयोजित केलेल्या जागतिक आरोग्य सेवा परिषदेत बोलत होते देशभरात प्राथमिक आरोग्यसेवेचा विकास करण्यासाठी या परदेशस्थ व्यावसायिकांनी केंद्र सरकारबरोबर भागीदारी करावी असं त्यांनी सांगितलं सामान्य माणसाला लाभ मिळावा या दृष्टीनं वैद्यकीय क्षेत्रात पर्यायी व्यवस्था तसंच संशोधनाच्या आवश्यकतेवर नायडू यांनी भर दिला संसर्गजन्य रोगांबाबत जनजागृती तसंच आपत्कालीन वैद्यकीय सेवासुविधा पुरवण्यावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे असं नायडू यांनी यावेळी सांगितलं बांग्लादेश लेखिका तस्लिमा नसरीन यांना भारतात राहण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ केंद्रीय गृह खात्यानं दिली आहे

जीएसएलव्ही एम

या चांद्रयानाचे तीन भाग आहेत

जकार्ता धिं सुरू असलेल्या धिंनेशिया खुल्या बद्धभिंज स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे

आगामी वेस्तार्डिज क्रिकेठ्दौ यासाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेठ्नियामक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत निवड समितीनं संघ जाहीर केला

ऋषभ पंत आणि वृद्वीमान साहा या दोन यष्टीरक्षकांसह मयांक अगरवाल के

राहूल चेतेश्वर पुजारा हनुमा विहारी रोहित शर्मा आर अब्बिन रविंद्र जडेजा कुलदीप यादव ईशांत शर्मा मोहम्मद शमी जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांची दोन कसोपी सामन्यांसाठीच्या संघात निवड झाली आहे

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सोनभद्र श्वें गोळीबारात बळी गेलेल्यांच्या कुटीियांची भेव्वियांची भेव्वियांची आवश्यक ती सर्व मदत द्यायचं आश्वासन दिलं उत्तर प्रदेशाचे पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्यासह आदित्यनाथ यांना उम्माह गावाला भे दिल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे यावेळी गावक यांनी आपल्या मागण्या थे मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या यानंतर आदित्यनाथ यांनी सोनभ्रद जिल्हा रुग्णालयात जखर्मीची भे धेऊन विचारपूस केली

पाकिस्तानातल्या ईशान्य भागात एका तपासणी नाक्यावर झालेल्या आत्मघातकी बॅम्ब हल्ल्यात सहा पोलिसांसह नऊ जणांचा मृत्यू झाला तर चाळीस जण जखमी झाले दोन मो उ सायकलींवरुन आलेल्या चार सशस्त्र अनोळखी हल्लेखोरांनी पोलिसांवर गोळया झाडल्या त्यात दोन पोलीस मृत पावल्याचं मुख्य जिल्हा पोलिस सलीम रियाझ यांनी सांगितलं जखमी पोलिसांना जिल्हा रुग्णालयात आणताना तिथं लपून बसलेल्या बुरखाधारी आत्मघातकी दहशतवाद्यानं रुगणवाहिकेजवळ जमलेल्या लोकांवर हल्ला केला त्यावेळी चार पोलिसांसह सातजण ठार झाले तेहरीके तालीबान पाकिस्तान या दहशतवादी संघ जेनं या दोन्ही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे सौदी अरबमधल्या जेद्दाह बंदरावर जबरदस्तीनं दुरुस्तीसाठी थांबवण्यात आलेलं जणंच तेलवाडू जहाज आज सोडण्यात आलं असून ते ईराणकडे रवाना झालं आहे

हाँगकाँगमधे आज लोकांनी रस्त्यांवर उतरुन सरकार विरोधात निदर्शनं केली हाँगकाँग हा चीनचा अर्ध शासित प्रदेश असून श्वे निदर्शनं होण्याचा हा सलग सातवा आठवडा आहे लोक मोठया संख्येनं रस्त्यावर आले आहेत